गस्वा चार वर्षांत भारत अत्यंत मजबूतीनं विकास करत असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणत्तिधीचच्चिख्य अर्थतज्ञ मॉरीस ऑब्स्फळ्डि यांनी व्यक्त कळ आह जॉरीस डिसेंबर अख आंतरराष्ट्रीय नाणत्तिधीच्या मुख्य अर्थतज्ञ पदावरून निवृत्त होणार आहस त्यापार्श्वभूमीवर त्यांनी वॉशिंग उ इथ वार्ताहरांशी सवाद साधला दरम्यान आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी भारत सरकारन रिझर्व्ह बँक्खी ऐकायला हव अस मतही मॉरीस यांनी यावळी मांडलं

चलनबाजारातही आज रुपयाचं मूल्य एकोणसाठ पैशांनी कमी झालं

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलख्रिंच्यावर शनिवारी अंबरनाथ इथं झालख्खा हल्ल्याच्या निषद्वार्थ काल राज्याच्या विविध भागात रिपब्लिकन पार्शी ऑफ इंडियाच्या वतीन जिदर्शनं करण्यात आली औरंगाबाद इथं रव्विस्जानकावर कार्यकर्त्यांनी रस्त्रारोको करून निषध व्यक्त कला